शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आवश्यक आमदारांच्या पाठींब्याचं पत्र ते सादर करू शकले नाहीत त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल तिस या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं राष्ट्रवादीला आज संध्याकाळी साडे आठ वाजे पर्यंतची वेळ देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे जयंत पाटील दिलीप वळसे पाटील यांनी काल रात्री राजभवनात राज्यपालांची भेट घेतली सत्ता स्थापनेबाबत मित्रपक्षाशी चर्चा करून निर्णय कळवतो अस राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे राज्यपालांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यामध्ये आज होणाऱ्या चर्चेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे तत्पूर्वी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला दरम्यान शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे सादर केला शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल दिवसभर शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसच्या गोटात एकापाठोपाठ चर्चा बैठका आणि खलबतांचं सत्र सुरू होतं किनारा स्वच्छता सागरी किनारे स्वच्छ राहावेत तसंच इथली जीवसृष्टी अबाधित रहावी या उद्देशानं केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयानं स्वच्छ निर्मल तट अभियान हाती घेतलं आहे

या अभियानात शालेय विद्यार्थी जिल्हा प्रशासन आणि विविध संस्था संघटना सहभागी होत आहेत राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांच्या हस्ते काल मुंबईत गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा आरंभ करण्यात आला

गेल्या आठ वर्षातला उत्पादनाचा हा नीचांक आहे औद्योगिक उत्पादनातली ही घट कच्चा माल ग्राहकोपयोगी वस्तू पायाभूतसुविधा आणि बांधकामसाहित्य या तीनही प्रमुख क्षेत्रात दिसून आली आहे सांख्यिकी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली

यानिमित्त पंजाबच्या कपूरथळा जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी इथं आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी होणार आहेत

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारातही यानिमित्त मोठा सोहळा होणार असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज सचखंड गुरुद्वा याला भेट देऊन विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत गुरुनानक जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

त्यानिमित्त राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये तसंच नदीच्या घाटांवर दीपोत्सव साजरा केला जात आहे कोल्हापुरात काल मध्यरात्री दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली पंचगंगा नदी घाट रंकाळा तलाव राजाराम बंधारा राजाराम तलाव कोटीतीर्थ तलाव यासह पाणवठ्याच्या सर्व ठिकाणी नागरिकांनी लाखो पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला या दीपोत्सवाच्या निमित्ताने पंचगंगा नदीच्या घाटावर सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच लेसर शो सारखे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले होते रांगोळीच्या गालिचांनी नदी घाट सुशोभित करण्यात आला होता कांदा आयात देशात कांद्याची उपलब्धता वाढावी आणि सतत वाढते दर अटोक्यात राहावेत यासाठी सरकारनं एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे

एमएमटीसीने आयात केलेल्या कांद्याचा नाफेडमार्फत देशात पुरवठा केला जाणार आहे कांदा तपासणी दरम्यान कांद्याची कथित साठेबाजी केल्यावरून राज्यातल्या काही कांदा व्यापाऱ्यांच्या व्यापारी गाळ्यांची प्राप्ती कर विभागानं तपासणी केल्याचं पी टी आयच्या बातमीत म्हटलं आहे

लघुपट आदिवासी संस्कृतीला चालना मिळण्याच्या दृष्टीकोनातून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनं यंदा पहिल्यांदाच पूणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसहभाग घेतला आहे याद्वारे आदिवासी संस्कृतीवर आधारित लघ्रपटांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे त्यासाठी इच्छ्कांनी पाच ते सात मिनिटांचे लघूपट तयार करावेत अस आवाहन आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी यांनी केलं आहे

रेखा इनामदार साने यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी काल ही माहिती दिली मसाप आणि ध्रळ्याच्या झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयानं या संमेलनाचं आयोजन केल आहे

जालना जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालं आहे

अहमदनगर अहमदनगरच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूसंपादना संदर्भात काल प्रकल्पग्रस्तांची आणि प्रशासनाची बैठक झाली खासदार डॉ सुजय विखे पाटील या बैठकीला उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या उड्डाणप्रलाचं काम भूसंपादनावरून रखडलं आहे भूसंपादन कायद्यानुसार सर्व कारवाई पूर्ण झाली असून या सर्व प्रकल्पग्रस्तांना योग्य लाभ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं डॉ

रत्नागिरी आर्थिक मंदी वाढती बेरोजगारी कर्जबाजारी शेतकरी आणि मच्छीमारांच्या समस्या मांडण्यासाठी रत्नागिरी जिल्हा काँप्रेसन काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत अशी टीका यावेळी करण्यात आली धुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांचं प्रतापगडावर स्मारक व्हावं या मागणीचं पत्र काल अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे धूळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं महाले यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचं भूमिपूजन व्हावं यासाठी जिवा सेनेच्या माध्यमातून नाभिक समाज राज्यव्यापी लक्षवेधी सत्याग्रह करणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे वार्तालाप जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सागर डोईफोडे यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम काल पुणे श्रमिक पत्रकार संघानं आयोजित केला होता

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ववत होत असून नागरिकांनी बदल सकारात्मकरित्या स्वीकारला आहे अस सागर डोईफोडे यावेळी म्हणाले निधन ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक रवीकिरण साने यांचं काल पुण्यात कर्करोगानं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले गोमंतक तरुण भारत ऐक्य अशा विविध दैनिकांमधून त्यांनी पत्रकारिता केली होती तसंच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं होतं बीड बीड जिल्ह्यात मांजरसुम्बा पाटोदा रस्त्यावर एका भरधाव जीपनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेत आठजणांचा मृत्यू झाला

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरीचे वीर जवान राहल राहणे यांचं रविवारी एका रस्ते अपघातात निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान विदर्भांच्या तुरळक भागातील अपवाद वगळता राज्याच्या बह्तेक सर्व भागात काल हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे उर्वरित भागातलं तापमान सरासरीच्या जवळपास होतं पुढील दोन दिवसातही राज्यातलं हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे